सिवन यांनी आज बंगळ्रु इथं इस्रोच्या आगामी प्रकल्पांची माहिती दिली गगनयान अभियानाअंतर्गत अंतराळवीर सात दिवस अंतराळात राहणार असून यासाठीची तयारी सुरु असल्याचं ते म्हणाले इस्रोचं चंद्रयान अभियानही वेळेवर पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

देशभरात इस्रोचे सहा सूचना केंद्र उभारणार असल्याचही सिवन यांनी सांगितलं

हे निर्णय उपयुक्त असून वस्तू आणि सेवा कर सोपे आणि लोकान्क्ल करण्यासाठी सरकार बांधील आहे असं ड्विट पंतप्रधानांनी केलं आहे

भाजप अध्यक्ष अमित शाह या बैठकीचं उद्धाटन करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समारोप सत्राला संबोधित करतील दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रमण सिंग आणि वसुंधरा राजे यांची पक्षाचे राष्टीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी काल एका निवेदनात ही माहिती दिली मुंबईत ब्रहन्मुंबई वीज वितरण आणि परिवहन बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्कारलेल्या संपाचा आज चौथा दिवस आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा निघू शकला नाही बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करायला आय्क्तांनी स्पष्ट नकार दिला आहे तसंच बेस्टमधल्या कनिष्ठ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना वरची श्रेणी लागू करण्यासाठी आणि बोनसची रक्कम देण्यासाठी पैसेच नसल्याचं कारण आय्क्त अजोय मेहता आणि बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिलं आहे असं कामगार नेते शशांक राव यांनी सांगितलं आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा महत्वाचा मेळावा होणार असून त्यात बेस्ट संयुक्त कृती समितीच्या संपाची आणि बेस्ट प्रशासन पालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत सर्व माहिती कर्मचाऱ्यांसमोर ठेवली जाईल आता कर्मचारीच संपाबाबतची प्रढची दिशा ठरवतील असं राव यांनी सांगितलं

या सहकारी संस्थाचे सर व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनाला हा मान मिळाला असल्याचं भारतीय भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं बैश्य हे भारतीय ऑलिम्पिक संघाचे उपाध्यक्ष तसंच ते आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य देखील आहेत सहा वेळा जागतिक विश्वविजेतेपद पटकावणारी भारतीय मुष्टीयोद्धा एम सी मेरी कोम हीनं आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघ ए आय बी एच्या मानांकनात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे

यापैकी जिम्नास्टिकध्ये पाच पदकं जलतरण मध्ये तीन धावण्याच्या आणि भारोत्तोलन स्पर्धेत प्रत्येकी दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे